जाहीर प्रचारासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यानं सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी आणि उमेदवारांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसून येत आहे प्रचार सभा प्रचार फेऱ्या कोपरा बैठकांसह पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल मंबईच्या वांद्रे कर्ला संकलात सभा झाली महाराष्ट्रात गेल्या पाच दशकांत आपल्या पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि ज्योतिरादित्य शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याही काल विविध ठिकाणी सभा झाल्या आंतरमंत्रीगटाच्या समितीनं काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला तसंच त्यांचा प्रवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर चर्चा केली अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे आव नेहमीप्रमाणे सामान्य झाले आहेत तसंच मध्य प्रदेशातूनही टोमॅटोची आवक होत आहे त्यामुळे दर आणखी कमी होतील असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या बैठकीत सांगितलं त्याचप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून कांदयाचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार असल्यानं दिवाळीच्या कालखंडात कांदयाचे भावही कमी होण्याची शक्यता आहे देशात डाळींचा पुरेसा साठा आहे त्यामुळे केंद्रीय भंडार आणि सफलच्या माध्यमातून देशभरात डाळींचं वितरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली संचालनालय ईडीने जवळपास बारा तास चौकशी केली क्ख्यात ग्ंड इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या कथित व्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे दरम्यान एअर इंडीया ही विमान कंपनी डबघाईला आणल्याप्रकरणी तसंच पंजाब महाराष्ट् सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणीही पटेल यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे ते काल नागप्रमध्ये पत्रकारांशी बोलत होते मुंबईसह राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली उपनगर परिसरात तसंच शेजारच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या काही भागात काल सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या सरींनी सुखद गारवा निर्माण केला औरंगाबाद बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल रात्रभर पावसाची संततधार सुरु होती यंदा दिवाळीपर्यंत पावसाच्या सरी अनुभवायला मिळतील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान क्रिकेट कसोटी मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आजपासून रांची इथं सुरु झाला भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला